त्यांनी आज वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमाला भेट दिली तसंच सेवाग्राम इथं महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी देशाच्या विविध राज्यांसह महाराष्ट्रात आलेल्या प्रलंयकारी प्रामुळे मरण पावलेल्यांना श्रदधांजली वाहिली तसंच या संकटसमयी अतिशय कमी वेळात मदत आणि बचावकार्य केल्याबददल केंद्र आणि राज्यसरकारांच्या प्रयत्नांची वाखाणणी केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमधल्या शारो इथं शोहोचल आहप्र

भूतानच प्रधानमंत्री डॉ

यावछी काही वरिष्ठ मंत्री आणि काही उच्चाधिकारी उ स्थित होत भूतानच्या लष्करानं दिलवी मानवंदनाही यावछी मोदींनी स्विकारली या दौऱ्यामुळ दोन्ही दश्वांच्या लोकांची प्रगती आणि समुध्द भविष्य यासाठी भारताच भूतानबरोबर असलप्न मैत्रिपूर्ण संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त कला जम्मू कश्मीरच्या मुददयावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा रिषदम्म ाकिस्तान तोंडघशी डल्याच्या ार्श्वभूमीवर तिथल्या प्रसारमाध्यमांनी ाकिस्तानचा चह्ररा उघडा ाडला आह जम्मू कश्मीरचा विशष्ठ दर्जा काढून टाकल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा रिषद या बैठकीत चर्चा करण्यात आली यावळी ाकिस्तानला कप्रळ चीननं उघड ण समर्थन दिलं रिषदव्न पाकिस्तानला एकाही सदस्यानं समर्थन दिलं नाही भारत आणि शाकिस्तानं कश्मीरचा मुद्दा दवि क्षीय स्तरावर चर्चा करून सोडवावा असं मत रिषदक्ष स्थायी सदस्य ब्रिटन फ्रान्स रशिया आणि अमप्रिकामं व्यक्त कालं

या बैठकीत चीन वगळता सर्व राष्ट्रांनी भारताच्या निर्णयाला ाठिंबा दिल्याचं संयुक्त राष्ट्रसंघातल भारताच स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी बैठकीनंतर झाल या वार्ताहर रिषदप्र सांगितलं

त्यासाठी दहा वर्ष जुन फौजदारी खटल जलद गतीनं निकालात काढण्याचं आवाहनही त्यांनी कालं सर्वोच्च न्यायालयाच न्यायमूर्ती एस

बोबडप् न्यायमूर्ती बी

गवई न्यायमूर्ती एन व्ही रामना न्यायमुर्ती सूर्यकांत यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाच अनक्क न्यायमूर्ती यावछी उ स्थित होत समाजमाध्यमं अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी रक असल्याचं मत मराठी भाषामंत्री विनोद तावड यांनी व्यक्त कालं आह त आज मूंबईत हिल्या मराठी सोशल मिडिया संमक्षनाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होत माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रकरण करण्यात या माध्यमानं महत्वाची भूमिका बजावली आहप़ या माध्यमामुळ जगभरातल मराठी बांधव एका व्यासपीठावर आल आहप़ त्यांची मराठीशी असलक्षी नाळ अधिक घट्ट झाली आह असं तावड म्हणाल ्रामुळ बंद असलब्नी मिरज मुंबई मार्गावरची राष्ट्रव वाहतूक आज ासून सूरू होणार आह त्यामुळ गझ काही दिवस रद्द कालक्ष्या महालक्ष्मी सहयाद्री आणि कोयना एक्सप्रक्ष गाड्या आज ासून धावू लागतील